केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागच्या श्क्रवारी अर्थसंकल्प सादर केला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एक जलसंवर्धनबाबतचा कन्या वृक्ष आणि शिक्षक या नावाचा ब्लॉग सुरु कला आह बा ब्लॉगमधत्यिांनी नागरिकांना वृक्ष संवर्धनाबाबतच्या काही कल्पना आणि प्रयोगही शक्तर करण्याचं आवाहन कलि आह

राज्याच्या अनक्रीभागात काल जोरदार पाऊस झाला नाशिक जळगाव कोल्हापूर अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळ नद्यांची पात्रं फुगली आहस्त कोकणातही काल अनक्त भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळ उत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या बहतांशी नद्यांना पूर आला आहखिद्दतालुक्यातल्या नांदिवलीचा एक रहिवासी पुराच्या पाण्यात वाहन गस्खिनं मरण पावला

तर व्ही

जबीरनं सुवर्णपदकाची कमाई क्ली